पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये

दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे

धरणामधून पाणी सोडण्यात येत असल्यानं कोयना कृष्णा पंचगंगा नद्यांचं पाणी धोक्याच्या खुणेवरुन वाहात आहे सांगली शहर परिसर जलमय झाला असून अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दलं अखंड कार्यरत आहेत

अनेक उपनगरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं आहे सांगली कारागृहाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे

पूणे विभागातील भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र कृष्णा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे या भागात लष्कर नौदल तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण दल मदत आणि बचाव कार्य राबवत आहे

दीपक म्हैसेकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली सिंधदर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलं आहे मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ इथं प्राचं पाणी आल्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली सरंबळ इथं डोंगर खचल्यानं तिथं राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं सततच्या पावसामुळे जिल्ह्यातलं सात हजार हेक्टरहून अधिक शेती क्षेत्र बाधीत झालं आहे तिलारी धरणातल्या विसर्गामुळे दोडामार्ग तालुक्यातल्या सात गावांना पुराचा वेढा पडला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीमुळे सिंधुद्गातून कोल्हापूरकडे जाणारे करुळ फोंडा घाट बंद आहेत रत्नागिरी जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण कमी झालं असल्यानं अनेक ठिकाणचा प्रही ओसरला आहे त्यामुळे या भागातलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात दरड कोसळल्यानं तो मार्ग मंगळवारपासून बंद आहे यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दहा कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे धळे जिल्ह्यातल्या अक्कलपाड्यासह विविध धरणांमधून विसर्ग सुरूच आहे काल सकाळी पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे जळगाव शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळपासून रात्रभर दमदार पावसाने हजेरी लावली

गडचिरोली जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने भामरागड जवळच्या पर्लकोटा नदीला प्रन्हा पूर आला आहे त्यामुळे तालुक्याचा संपर्क दहा दिवसांत चौथ्यांदा तुटला आहे मुख्यमंत्री पूर ओसरलेल्या भागांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणीआरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पूर परिस्थिती मदतकार्य आढावा बैठकीत दिले पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत मंत्रिमंडळानं वाढ केली असून या दोन्ही योजनातर्गत आता दरमहा एक हजार रुपये निर्वाह वेतन मिळेल

त्यामुळे आता रेपो दर पाच पूर्णाक चाळीस शतांश टक्के तर रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णाक पंधरा शतांश टक्के इतका झाला आहे रिजव्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या सात टक्क्यावरुन खाली आणत सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एन ई एफ टी द्वारे पैसे पाठविण्याची सुविधा आता चोवीस तास चालू टेवण्यात येईल

पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांनाही भारतात पाठवणार नसल्याचं वृत्त आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या काल झालेल्या बैठकीत हे निर्णय झाल्याचं पी टी आय च्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान काश्मीरमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या काश्मीरमध्ये आहेत

तसंच खोऱ्यात तैनात असलेल्या जवानांना डोभाल यांनी मार्गदर्शन केलं

स्वराज् ज्येष्ठ भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिव देहावर काल नवी दिल्लीतल्या लोधी रोड इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

सूषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

सुषमा स्वराज यांच्या निधनानं आपलं वैयक्तिक नुकसान झाल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत तर स्वराज यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक झंझावाती व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली आहे राज्यसभेतही काल सुषमा स्वराज यांना श्रद्वांजली वाहण्यात आली

आजच्या दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन केलं जात आहे

हवामान उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार मध्य महाराष्ट्राध्या बहतांश जिल्ह्यात मध्यम आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे